सत्तरावा प्रजासत्ताक दिन आज देशभरात हर्षोल्लासात साजरा होत आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली इथल्या मुख्य समारंभाला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामा ोसा प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते यावेळी राजपथावर भारताची शक्ती कला संस्कृती आणि विविधतेचं दर्शन घडवणारं पथसंचलन झालं यंदाचं वर्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं दिडशेवं जयंती वर्ष असल्यानं यावेळी चित्ररथांना गांधी हा विषय देण्यात आला होता

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तिन्ही दलांच्या प्रमुखांनी इंडिया गेट इथं अमर जवान ज्योतीवर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं मुंबई इथं राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं मोंरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगनाथ यावेळी प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते राज्यांच्या आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्राची राज्यपालांनी यावेळी माहिती दिली विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारा औरंगाबाद जिल्हा सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगली प्रगती करत असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं पोलिस आयुक्त कार्यालयात प्रजासताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण रावते यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत रावते म्हणाले दुष्काळात संधी माणून पूर्ण क्षमतेने काम करून आदर्श निर्माण करण्याच्या औरंगाबादच्या शेतकऱ्यांचा हातखंड राहिलेला आहे तसेच नेत्रदिप कामगिरी यावर्षी देखील आमचे शेतकरी आणि प्रशासन मिकून करून दाखवतील याची मला खात्री आहे मराठवाड्याच्या तीव्र दुष्काळ भागाला नजरे समोर ठेऊन जागतिक बँकेच्या सहकार्यातून नानाजी देशमूख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या व्यक्तीगत लाभाच्या योजनावर मृदू व जलसंधारणावर आवश्यक तेवढा खर्च व निधी विना जागतिक बँकेच्या आर्थ सह्यातून उपलब्ध करून देण्यात आला आहे आहे

असं मी आव्हानही करतो आहे बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं बीड जिल्ह्यात आता विकासानं गती घेतली असून सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकासाबरोबरच आता क्रीडा विकासही हा मोठ्या प्रमाणावर करण्याचा आपला मानस असल्याचं मुंडे यावेळी म्हणाल्या उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्ज्न खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परभणी इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम तर हिंगोली इथं पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरच्या पम्पोर परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आज पहाटे उडालेल्या या चकमकीत तीन जवान जखमी झाले मारले गेलेले दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

तक्रारदारानं सहकारी संस्थेविरुद्ध दिलेल्या तक्रारी अर्जाचा निकाल नियमानुसार देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती